माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग काँग्रेसीअध्यक्ष राहल गांधी लोकसभद्वकिँग्रस्विउद्वमेल्लिकार्जून खरगशिपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहरी काँग्रस्चि व्रिष्ठ नर्तक्रिमलनाथ ह मिध्यप्रदर्शचिम्ख्यमंत्री म्हणून आज दुपारी दीड वाजता शपथ घरीील

राफलि कराराबाबत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली असून सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा आपला निर्णय माग यावा अशी मागणी काँग्रस्त पक्षानं क्ली आह काँग्रस्त नत्त आनंदकुमार शर्मा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना शपथद्वरु खोटी साक्ष दद्दी आणि न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सरकारला नोटीस दघ्डाचीही मागणी क्ली राफले विमानांच्या किंमतीवरुन केंगचा अहवाल संसद्ध्या लोकलखा समितीसमोर सादर कल्प्राचं सांगून सरकारनं विशध्याधिकाराचा अवमान कला असल्याचं तस्तिणाल अंयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीचा त्यांनी यावर पुनरुच्चार कला

अत्यंत चूरशीच्या झालख्खा या सामन्यात पूर्ण वळीदोन्ही संघ एकही गोल करु शकलज्ञाही